रेपो रिझर्व बँक ज्या व्याजदरानं व्यापारी बँकांना पतपुरवठा करते आणि व्यापारी बँकांनी आपल्याकडे ठेवलेल्या निधीवर ज्या दरानं व्याज देते ते दोन्ही व्याज दर म्हणजेच रेपो आणि रिव्हर्स रेपो दर पाव टक्क्यानं कमी कण्याचा निर्णय काल रिझर्व बँकेनं द्वैमासिक पतधोरण आढाव्यानंतर घेतला हे व्याजदर सलग दुसऱ्यांदा घेण्यात आले असून त्यामुळे गृहकर्ज आणि वाहनकर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे छत्तीसगड छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्याशी झालेल्या चकमकीत सीमा सुरक्षा दलाचे चार जवान काल शहीद झाले आणि दोन जण जखमी झाले आहेत गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी या घटनेबद्दल तीव्र दुख व्यक्त केलं आहे या घटनेबाबत सीमा सुरक्षा दलाचे महानिदेशकांनी सिंग यांना या घटनेची सविस्तर माहिती दिल्याचं राजनाथ सिंग यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे

इच्छाशक्तीच्या जोरावर काँग्रेस पक्ष ते करून दाखवेल न्याय योजना ही गरिबीवरचा सर्जिकल स्ट्राईक असणार आहे असं प्रतिपादन कॉप्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी काल नागपुरात केलं नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँप्रेसचे उमेदवार नाना पटोले आणि रामटेक मतदारसंघातील उमेदवार किशोर गजभिये यांच्या प्रचारासाठी कस्तूरचंद पार्कात राहूल गांधी यांची जाहीर सभा झाली या सभेतून राहूल यांनी काँप्रेसच्या जाहीरनाम्यावर प्रकाश टाकतानाच पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आंबेडकर निवडणूक प्रचारा दरम्यान पूलवामा घटनेबद्दल बोलण्यास मनाई करणाऱ्या निवडणूक आयोगाला आमची सत्ता आल्यास दोन दिवस कारागृहात टाकू असं खळबळजनक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केल्याचं वृत्त आहे यवतमाळ जिल्ह्यात दिग्रस इथं ब्धवारी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रवीण पवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत आंबेडकर बोलत होते आंबेडकर यांनी केलेल्या या कथित आक्षेपाई विधानामुळे यवतमाळच्या जिल्हाधिकार्यांडनी दिग्रस पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे

आज या अर्जांची छाननी होणार आहे

सातारा लोकसभा मतदार संघात वाई कोरेगांव कराड उत्तर कराड दक्षिण पाटण सातारा या सहा विधानसभा मतदार संघ येतात

यदाही राष्ट्रवादीने पुन्हा उदयनराजे भोसले यांनाच उमेदवारी दिली आहे

उदयनराजे यंदा विजयाची हॅटट्रीक करतात की मतदार शिवसेना उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या पारड्यात मते टाकतात हे औत्स्युक्याचे ठरणार आहे

या निवडणूकीनं अनेकांना रोजगार मिळत आहे

या विषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निवडणूक आली म्हणजे प्रचार आलाच पूर्वीच्या सायकल रिक्षातून होणाऱ्या प्रचाराची जागा आता चार चाकीतील डी जे ने घेतली रंग आणि ब्रशने रंगणाऱ्या मिंतीच्या भिंतीची जागा डिजिटल पोस्टर बॅनर्सनी घेतली तर पूर्वीच्या हस्तपत्रकांची हँडवील जागा व्हाट्सएप फेसबुक आणि ट्वीटरन घेतली यात गरीब रिक्षावाला हाताच कसब दाखवणारा पेंटर आणि दारोदारी पत्रक वाटणारा तरुण हा मात्र बेरोजगार झाला आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वाशिमहून सुनील कांबळे जळगांव उमेदवार जळगांव मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार स्मिता वाघ यांना बदलून चाळीसगांवचे आमदार उमेश पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे उमेश पाटील यांना निवडून येण्याची मोठी शक्यता असल्यानं त्यांना उमेदवारी दिल्याचं भाजपानं स्पष्ट केलं आहे

सचिन देशपांडे अकोला अकोल्यात दोन कोटी वीस लाखांचा खतं आणि कीटकनाशकांचा साठा कृषी खात्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी बुधवारी रात्री जप्त केला याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तु अधिनियम फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती अकोला जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितीन लोखंडे यांनी काल दिली थॅलेसिमिया अकोला अकोला इथं थॅलेसिमिया या गंभीर आजारातून मुक्त झालेल्या अकोल्यातील हिमांशू पोपट याने थॅलेसिमिया सोसायटी येथे पहिल्यांदाच रक्तदान करत नवा पायंडा पाडला हिमांशूला थॅलेसिमियाने जन्मजात ग्रासलं होतं चार वर्षापुर्वी हिमांशूच्या बहिणीचा बोन मॅरो मॅच झाला आणि यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आलं हिमांशूच्या अठराव्या वाढदिवशी त्यानं रक्तदान करत नवा विक्रम प्रस्थापित केला रक्त देणाऱ्यांना हिमांशूनं रक्तदान करून नवा सामाजिक संदेश दिला आहे थॅलेसेमिआग्रस्त रुग्णाला नेहमी कृत्रिम रित्या रक्त पुरवठा करणं गरजेचं असतं

भारतीय संघाच्या या दौऱ्यात गोलरक्षक सविता कर्णधार आहे तर दीप ग्रेस एक्का उप कर्णधार आहे पाऊस अहमदनगर जिल्ह्याच्या विविध भागात काल वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला जिल्ह्यातील दोन जणांचा वीज पडून मृत्यू झाला जालना जिल्ह्यातील जालना बदनापूर परतूर अंबड घनसावंगी मंठा तालुक्यातही काल वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली शिवणगाव इथं बोराच्या आकाराच्या गारा पडल्या या अवकाळी पावसामुळे हळद कांदा गहु आंबा पिकांचं मोठं नुकसान झालं घनसावंगी तालुक्यातल्या गुंज इथ सुनीता गंगाराम करे या महिलेचा अंगावर वीज मृत्यू झाला हिंगोली जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये काल अर्धातास पावसासह गारपीटीचा जोरदार तडाखा बसला या पावसामुळे हळद पिकांबरोबरच केळी डाळींब आंबा लिंब संत्रा मोसंबी फळभाज्या यासह फूल शेतीलाही मोठा फटका बसला आहे लातूर जिल्ह्यात सर्वत्र हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला निलंगा देवणी शिरुर अनंतपाळ तालुक्यात गारपीट झाली वीज पडून सहा जनावरं दगावली असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून देण्यात आली

यवतमाळात सूर्य आग ओकू लागला असताना अचानक वातावरणात बदल होऊन जिल्ह्याघ्या अनेक भागात गारांसह मुसळधार पाऊस झाला काही गावांमध्ये गारांच्या तडाख्यानं घरांचं नुकसान झालं पुसद तालुक्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला आंबा आणि पालेभाज्या या पिकांचं काही प्रमाणात नुकसान झालं वाशिम जिल्ह्यात रिसोड वाशिम या रस्त्यावर एक जुना वृक्ष कोलमडून पडल्यानं या रस्त्यावरील वाहतूक काही काळ बंद होती